यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते काही प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे तर काही प्रकल्पांचं उदघाटनही प्रधानमंत्री करतील मणिपूरमध्ये मोरेहा शिल्या एकात्मिक तपास चौकी सह दोलाईथाबी बॅरेज प्रकल्प सावोबंग िवं उभारण्यात आलेलं अन्नधान्य गोदाम थंगलमधल्या पर्यावरण पर्यटन परिसरासह अनेक पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश आहे

तसंच फ़ाळ मध्ये असलेल्या धनमंजुरी विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिाळ मध्ये हापता कंग जेईबुंग आणि आसाममधल्या सिल्चर खिल्या रामनगर मध्ये जाहीर सभाही घेणार आहेत राम जन्मभूमी बाबरी मशीद मालकी हक्क वादासंदर्भातल्या विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या पीठासमोर हे प्रकरण विचाराधीन आहे

वादग्रस्त जागेवर लवकरात लवकर राममंदिराची उभारणी करण्यासाठी अध्यादेश जारी करण्याची मागणी विविध हिंदू संघटना करत आहेत हा अध्यादेश न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच आणता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केलं होतं या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे

पटेल यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाजपा उमेदवार बलवंतसिंह राजपूत यांनी गुजरात उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती त्यांच्या याचिकेनंतर गुजरात उच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं होतं

या निवडणुकीच्या वेळी दोन बंडखोर उमेदवारांची मतं अवधीठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राजपूत यांनी आव्हान दिलं होतं या मतांची मोजणी झाली असती तर आपण पटेल यांचा पराभव केला असता असा युक्तिवाद त्यांनी केला होता

निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना तीन टक्के व्याज अनुदान योजनेत सामावून घेतल्यामुळे या व्यापाऱ्यांना त्यांचा अधिकाधिक माल परदेशात पाठवायला मदत होईल असं केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे यामुळे स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन देशाच्या निर्यांतीला चालना मिळेल असं प्रभू यांनी ट्विटरवरून सांगितलं निर्यात व्यापाऱ्यांना तीन टक्के व्याज अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं काल घेतला यासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे परदेशात जहाजातून माल पाठवण्यासाठी चालना देण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे ग्रामीण भागासाठी कृत्रिम बुध्दीमत्ता उपयुक ठरु शकेल असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे ग्रामीण भारतामधल्या आरोग्य शिक्षण आणि कृषी व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेमुळं आमुलाप्र बदल घडून येईल असं हर्षवर्धन यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं नवोदय विद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणी लक्ष घालण्यासाठी केंद्रसरकारनं एका कृती दलाची स्थापना केली आहे या संदर्भात प्रसिध्द झालेल्या अहवालाची दखल घेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं मानसोपचार तज्ञ डॉक्टर जितेंद्र नागपाल यांच्या अध्यक्षतेखाली एका कृतीदलाची स्थापना केल्याचं अधिकृत पत्रकात म्हटलं आहे जवाहर नवोदय विद्यालया या निवासी शाळामधल्या आत्महत्यांची कारण मिमांसा हे कृती दल करेल तसंच वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्याच्यादृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजनाही सुचवणार आहे

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपये देण्याची घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार ब डोले यांनी केली आहे पुण्यात कोरेगाव पार्क बेल्या ए पी

अब्दुल कलाम आझाद स्मारक बें सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते

त्यासंबंधीचा शासन निर्णय तत्काळ जारी करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा यासंबंधीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल दिले दुष्काळी परिस्थितीत राबवण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा पाटील यांनी काल आढावा घेतला दुष्काळी भागातल्या विद्याथ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे मात्र या निर्णयापूर्वी घेण्यात आलेलं शुल्क या महिनाअखेरपर्यंत परत करण्याच्या सूचना संबंधित विद्यापीठांना केल्याचं पाटील यांनी सांगितलं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या तिस या राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कराचं वितरण आज नवी दिल्लीत होणार आहे पहिल्या युवा आणि उत्कृष्ट कामगिरी असणारे उद्योजक तसंच उद्योजकतेला पुरक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्यनशील व्यकींना या पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे

आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत या राजीनाम्यामागचं कारण स्पष्ट करण्यात येईल अशी माहिती फुल्का यांनी ट्वीट करून दिली आहे

खाद्यपदार्थ उद्योजकांना पॅकेजिंग च्या नव्या नियमांच पालन करावं लागेल असं खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने म्हटलं आहे नव्या नियमांनुसार प्लास्टिक आणि वर्तमानपत्रांच्या कागदफत्रांमध्ये खाद्यपदार्थ पॅकिंग करायला प्रतिबंध घालण्यात आला आहे

माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यंदाचं वर्ष उत्कृष्ट कामगिरीचं ठरलं आहे

देशाची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी वीज प्रकल्पांच्या कोळसा साठ्यात आणि कोळसा पुरवठ्यात सरकारनं वाढ केली आहे

ऑस्ट्रेलियात सिङनी धि सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताची पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल सुरू आहे

मात्र चेतेबर पुजाराचं द्विशतक केवळ सात धावांनी हुकलं नाथन लायननं आपल्याच गोलंदाजीवर झेलवित करत पुजाराची चिवट खेळी संपुष्टात आणली